स्वित्झर्लंडमध्ये बसेल इथं आयोजित जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित त्यांना आदरांजली वाहण्यासाठी समाजसेवा हा सर्वोत्तम मार्ग आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

ते आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मन की बात या त्यांच्या मासिक कार्यक्रमात बोलत होते एक वेळ वापर करायच्या प्लास्टिकला आळा घालण्यासाठी लोकांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं महानगरपालिका जिल्हा प्रशासन ग्रामपंचायती सर्व संस्था आणि नागरिकांना अशा प्लॅस्टिक कचऱ्याच्या संकलन आणि संचयनाची व्यवस्था करावी असे ते म्हणाले साठवलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वांनी प्ढे यावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी कॉर्पॅरिट क्षेत्राला यावेळी केलं प्लास्टिकवर प्नर्प्रक्रिया करून इंधन बनवता येऊ शकेल असं ते म्हणाले येत्या ग्रुवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित फिट इंडिया मूव्हमेंट स्रू केली जाणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली

पालघर ठाणे रायगड नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड अमरावती यवतमाळ नाशिक नंद्रबार जळगांव ध्ळे प्णे आणि अहमदनगर या सोळा जिल्ह्यांमध्ये ही शिबीरं घेतली जाणार आहेत म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची महाजनादेश यात्रा उदयापासून अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी येथून प्न्हा स्रू होत आहे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाम्ळे अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातल्या उत्तर भागातल्या या याट्रेच्या सभा रदद केल्या होत्या उदया मुख्यमंत्री शेगाव पाथर्डी मतदारसंघात पाथर्डी इथं सभा घेणार आहेत त्यानंतर बीड कडा आष्टी आणि अहमदनगर जिल्ह्यात जामखेड इथं शेवटची सभा होणार आहे त्यानंतर प्न्हा बीड जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांनी आम्ही जातीनिहाय जनगणनेसाठी शासन दरबारी नक्कीच प्रयत्न करू असं आश्वासन दिलं या कार्यक्रमासाठी कृणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्यासह विविध पक्षांचे अनेक ओबीसी कार्यकर्ते पदाधिकारी आणि ओबीसी समाजातील महिला आणि नागरिक उपस्थित होते नंद्रबारमधल्या सात हजारांहन अधिक शालेय विद्यार्थ्यांनी आज स्वतःच्या हातानं पर्यावरणप्रक गणेशमुर्ती तयार करण्याचा अनोखा उपक्रम साकारला पर्यावरणप्रक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अन्षंगानं अखिल भारतीय स्वामी समर्थ ग्रुपीठ त्रंबकेश्वर यांनी हा उपक्रम राबवला त्यासाठी खास शालेय विदयार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षणही दिलं होतं या गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवल्या जाणार असून यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सांगली आणि कोल्हाप्रच्या प्रग्रस्त भागातल्या विदयार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी केलं जाणार आहे

त्यामुळे नदी काठावरील गावांतील नागरिकांनी दक्ष राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे

ग्प्तहेर खात्याकडून मिळालेल्या इशाऱ्याम्ळे पोलिसांनी पैठणच्या जायकवाडी धरणाच्या परिसरात हाय अलर्ट जारी केला असून बंदोबस्तातही वाढ केली आहे जायकवाडी पाटबंधारे विभागानं तसं पत्रही पोलिस प्रशासनाला दिलं होतं

गेल्या अनेक दिवसांपासून नाथसागरावर पर्यटकांची मोठी गर्दीही होत आहे मात्र आता पोलिसांनी पर्यटकांना धरणाच्या भिंतीवर जाण्यापासून रोखलं असून परिसरात खासगी स्रक्षारक्षक आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे स्वित्झर्लंडमध्ये बसेल इथं स्रू असलेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत इतिहास घडवला आहे

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत निगमबोध घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले जेटली यांचे पुत्र रोहन यांनी अंत्यविधी केले यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ज्येष्ठ भाजपा नेने लालकृष्ण आडवानी केंद्रीय गहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग भाजपा कार्याध्यक्ष जे पी नइडा काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे कपील सिब्बल महाराष्ट्राचे म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याआधी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी जेटली यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवदेहाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना प्ष्पांजली वाहिली ज्येष्ठ साहित्यिक मध् जाधव यांचं आज सोलापूर इथं कर्करोगानं निधन झालं

येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात काही ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे